वादळामुळे होणारं संभाव्य न्कसान लक्षात घेऊन सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत वादळामुळे श्रीवर्धन मुरुड हरिहरेश्वर किनाऱ्यावर जोराचे वारे वाहत असून जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे मुरुड श्रीवर्धन हरिहरेश्वर रेवदंडा किहिम अलिबाग या ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे काही झाड उन्मळून पडली आहेत

नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि मदतीची गरज असेल त्यावेळी आपत्ती निवारण यंत्रणेशी संपर्क साधावा असं आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केलं आहे दरम्यान ब्रहन्मुंबई महानगरपालिका पोलीस राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांच्या माध्यमातून मुंबई लगतच्या समुद्र किनाऱ्यावरच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे जुहू आणि वेसावे कोळीवाड्यातल्या नागरिकांनाही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हलवण्यात आलं आहे

वादळाची तीव्रता कमी झाल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असंही पवार यांनी म्हटल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटल आहे दरम्यान मुंबईहून सुटणाऱ्या अनेक विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळा या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बदलण्यात आल्या असून विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत

संशयित रुग्णाच्या छातीच्या एक्स रे वरुन रुग्णाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही हे या यंत्राच्या माध्यमातून लक्षात येतं त्यासाठी रुग्णाच्या लाळेच्या तपासणीची गरज नाही

सध्या वीस रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

यात महापालिकेच्या पदाधिकारी आणि त्यांचे पती तसंच शहरातल्या एका आमदारांच्या बंधूंचा समावेश आहे शहरात कोरोना विषाणू संसर्गाचे एक हजारहून अधिक रुग्ण झाले आहेत